ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही आज भाजप म्ख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय नागरिक नोंदणी एनआरसीच्या मृदयावरून काँग्रेस पक्षाचे नेते देशभरात संभ्रम पसरवत असल्याचा आरोप केला काँग्रेस खासदार राह्ल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून प्रधानमंत्र्यांवर टीका केली होती त्या अन्षंगानं संबित पात्रा बोलत होते नागरिकत्व स्धारणा कायद्याच्या समर्थनार्थ उद्या म्ंबईत संविधान सन्मान मंचाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे

ऑगस्त क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या लोकमान्य टिळक प्तळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रायगडमधल्या अलिबाग शहरात आज भाजपानं आज रॅली काढली हातात तिरंगा घेऊन शेकडो नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज म्ंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली केंद्रातलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार घेत असलेले निर्णय संविधानाला अनुसरून नाहीत त्यामुळे ही रॅली काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या विरोधात वंचित बहजन आघाडीनं आज मुंबईत दादरमध्ये धरणं आंदोलन केलं वंचित बहजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनांचं नेतृत्व केलं

हा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकण्याची कोणतीही तोंडी अथवा लेखी सुचना राज्य सरकारला केलेली नाही असंही राजभवनानं प्रसिदधिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे खेळात एक वेगळी ऊर्जा आहे ही ऊर्जा वापरून खेळाडूंनी जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात देशाला प्ढे घेऊन जावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं

खेळात आणि आय़ष्यात यशस्वी होण्यासाठी विदयार्थ्यांनी लक्ष्य केंद्रित करणं आवश्यक आहे निरोगी राहण्यासाठी योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले

शेतकऱ्यांना दिल्या जाणा या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळादवारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे

या आंदोलनादरम्यान प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयांसमोर निदर्शनं केली जातील अशी माहिती रिपाईनं पत्रक जारी करून दिली आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा खऱ्याअर्थानं शेतकऱ्यांना लाभ होईल असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भूजबळ यांनी व्यक्त केला आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज भूजबळ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते

या कर्जमाफीतन नाशिक जिल्ह्यातल्या दीड लाख शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांचा लाभ होईल असंही भ्जबळ यांनी सांगितलं महाविकास आघाडी सरकारमध्ये खाते वाटपावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलताना सांगितलं खाते वाटपाचा अंतिम अधिकार मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचा असल्याचं राऊत म्हणाले नागरिकत्व स्धारणा कायद्यावरून काही राज्यात होत असलेल्या हिंसाचारामागे कोणाची प्रेरणा आहे हे शोधायला हवं असं राऊत या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले देशाच्या अनेक भागात आज कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास स्र्यग्रहणाचं दर्शन झालं फक्त केरळमधल्या कन्नूर इथंच खगोलप्रेमींना कंकणाकृती ग्रहण बघता आलं या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण होतं देशात अनेक ठिकाणी तारागंण केंद्रात टेलिस्कोप आणि विशेष दूर्बिणींच्या सहाय्यानं ग्रहण बघण्याची व्यवस्था केली होती अशी माहिती दिल्लीच्या नेहरू तारांगणच्या कार्यक्रम व्यवस्थापिका प्रेरणा चंद्रा यांनी दिली सकाळी साडेनऊ वाजता सूर्य सर्वाधिक झाकला गेला होता ग्रहण काळात देश आणि परदेशातून भाविक कुरुक्षेत्र इथंल्या ब्रम्हसरोवरात स्नान केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील लाईव्ह स्ट्रीम च्या माध्यमात्न स्र्यग्रहण बघितलं सांगलीतल्या दहा हजार म्लांनी एकाच ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याचा विक्रम केला लातूरात नाशिक रत्नागिरी अमरावती हिंगोली इथं ढगाळ वातावरणाम्ळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा निर्माण झाला मात्र अशा स्थितीतही खगोलप्रेमींनी अधून मधून सूर्यग्रहणदर्शनाचा अन्भव घेतला नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक आमितसिंह तेहरा यांची आज बिनविरोध निवड झाली यावेळी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे पीठासीन अधिकारी होते तेहरा यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता नांदेड महापालिकेत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे

मात्र महापालिकेच्या या निर्णयाम्ळे व्यापारी वर्गामध्ये रोष व्यक्त केला जात होता त्याची दखल घेऊन खासदार डॉ स्भाष भामरे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली त्यानंतर महापालिकेनं करवस्लीला स्थगिती देण्याचा निर्णय झाला पथकर नाक्यांवर कर भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्ट टॅग यंत्रणा भीम एपशीही संलंग्न करण्यात आली आहे या महिन्याच्या पंधरा तारखेपासून चारचाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना फास्ट टॅगदवारे पथकराचा भरणा बंधनकारक करण्यात आला आहे

रायगड जिल्ह्यात पेण इथं केंद्र सरकारच्या पत्र सुचना कार्यालयाच्या वतीनं आयोजित माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन पीआयबीच्या अतिरिक्त संचालक भावना गोखले यांच्या हस्ते झालं यावेळी भावना गोखले यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली विविध मान्यवरांची व्याख्यानंही कार्यशाळेदरम्यान आयोजित करण्यात आली आहेत ग्रामीण भागातल्या नागरिकांचं अध्यात्माच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रबोधन झालं तर खेडे पाडे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही असं स्वच्छ भारत अभियानाचे उपम्ख्य कार्यकारी अधिकारी एम

करडखेलकर यांनी आज परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा ताल्क्याचा दौरा केला

अमरावती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं तंबाख् नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिलपासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण मोहीम राबवली जात आहे

वर्षअखेरीच्या सुट्ट्यांमुळे गुंतवणुकीचा घटलेला ओघ आणि आंतराष्ट्रीय बाजारातलं संमीश्र वातावरण याचा शेअरबाजारावर नकारात्मक परिणाम झाला त्याम्ळे आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली

अमरावती जिल्हात रात्री जोरदार पाऊस झाला तसंच आज सकाळी जिल्हात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पावसाची रिपंरिप सुरू असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा करडई गह् या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसा पासून आकाशात पावसाच्या ढगांनी गर्दी केली आहे अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत या वातावरणानं शेतकरी चिंतेत आहे राज्यात आज बहृतांश ठिकाणी हवामान ढगाळ होतं विदर्भात बहृतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात काही ठिकाणी आज पाऊस पडला